अहमदनगर जिल्ह्यातील सुपा औद्योगिक वसाहतीत मायडीया टेक्नोलॉजी पार्कच्या कोनशिला अनावरण प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाला उद्योगमंत्री सुभाष देसाई मायडीया ग्रुपचे संस्थापक शींग झिआन खासदार दिलीप गांधी आमदार शिवाजीराव कर्डीले बाळासाहेब मुरकुटे उपस्थित होते मायडीया टेक्नोलॉजी पार्कमुळे या क्षेत्रात रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे चीनच्या उद्योगांना राज्यात आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यात येईल त्यामुळे चायनिज क्लस्टर विकसीत करण्यात मदत होईल असे त्यांनी सांगितले जालना जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीला समोरं जाण्यासाठी सरकारकडून आवश्यक सर्व उपाय योजना केल्या जातील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे जालना जिल्हाधिकारी कार्यालयात आज आयोजित बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दुष्काळ आणि कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेतला त्यानंतर आयोजित वार्ताहर परिषदेत ते बोलत होते जिल्ह्यातल्या आठ पैकी सात तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून आगामी काळात पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चा याचा प्रश्न भेडसावण्याची शक्यता असल्यानं त्यासाठी आतापासूनच नियोजन करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं

सोमवारपासून ऑनलाईन अर्जांच्या नोंदणीला सुरुवात होणार आहे

अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीत सुमारे चारशे लोकांवर तडीपारची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली आहे उत्पन्न स्रोताबाबत शपथ पत्र यापूर्वी निवडणूक लढवली असेल तर मागील निवडणूकीत दिलेल्या उत्पन्नाचा गोषवारा तसंच मतदार संघात काय विकास योजना राबवणार या बाबत शपथ पत्रात उल्लेख करावा लागणार आहे असं निवडणूक निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत द्विवेदी यांनी सांगितलं थोर समाजसुधारक जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी देशातली मुलींची पहिली शाळा सुरू केलेल्या पुण्यातल्या भिडे वाड्याला राष्ट्रीय स्मारक घोषीत करावं या मागणीसाठी परभणीतल्या काही युवकांनी आज पहाटे आंदोलन केलं परभणीत खोजा कॉलनी भागातल्या जलकुभावर जाऊन सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक समितीच्या चार युवकांनी हे आंदोलन केलं पोलिसांचा दैनंदिन जीवनात सर्वसामान्य नागरिकांशी संपर्क येतो त्यामुळे संकटात सापडलेल्या नागरिकाला कायद्याच्या चौकटीत राहून सर्वतोपरी मदत करावी असे प्रतिपादन नाशिक येथील महाराष्ट पोलिस अकादमीच्या संचालक तथा विशेष पोलिस महानिरीक्षक अश्वती दोर्जे यांनी आज येथे केले

त्यावेळी त्या बोलत होत्या

विजेत्यांमध्ये अहमदनगर जिल्ह्यातल्या दोन आणि बीड जिल्ह्यातल्या एका शिक्षकाचा समावेश आहे

एलपीजी अर्थात स्वयंपाकाच्या गॅसशी संबधित सेवा लोकांपर्यंत पोचवण्यासाठी तेल पणन कंपन्या आणि सी एस सी अर्थात सर्वसाधरण सेवा केंद्रांची एका सांमजस्थ करारावर स्वाक्ष या केल्या आहेत एलपीजी सिलेंडर भरणा गॅससाठी नविन नोंदणी आणि सिलेंडरचं वितरण आता सीएससीच्या माध्यमातून शक्य होणार आहे नवी दिल्लीत आज केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि त्रिक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्ष या झाल्या दूर्गम भागात राहणा या लोकांना गॅस सेवा उपलब्ध होण्याच्या दृष्टीनं हा करार महत्त्वाचा ठरेल असं प्रधान यांनी सांगितलं कौशल्यविकास आणि उद्योजकना मंत्रालयही भविष्यात सीएससीच्या सेवेच्या लाभ घेऊ शकतील असं प्रधान यावेळी म्हणाले सण आणि उत्सवाच्या पार्श्वभुमीवर मागणी वाढल्यानं सोन्याच्या भावानं आज आपला सहा वर्षाचा उच्चांक मोडीत काढला दिल्ली सराफा बाजारात सोन्याचे भाव सलग सहाव्या आठवड्यात तेजीत राहिले

तिचा शोध घेणाऱ्या पथकातल्या शिकाऱ्याने या वाघिणीला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला मात्र वाघिणीने आक्रमक होऊन शोध पथकावर चाल केल्यामुळे तिच्यावर बंद्कीतून गोळी झाडली गेली त्यात तिचा मृत्यू झाला

मुंबई अहमदाबाद महामार्गवर काल मध्यरात्री पोलिसांनी ही कारवाई केली मोटारसायकलवरून आलेल्या दोघांना गस्तीपथकानं हटकत त्यांच्याकडून बिबट्याचं कातडं जप्त केलं गजानन देसाई आणि अर्जुन तायडे अशी अटक केलेल्यांची नावं आहेत

सी आय सी आय बँकेच्या एटीएम सेंटरमधून चोरट्यांनी चक्क ए टी एम मशिन उचलून ट्रक क्रेनच्या सहाय्याने लांबवल्याची धक्कादायक घटना आज पहाटे घडली

चोरटयांनी मशिन नेमके कोठे नेले आणि त्यातून किती रक्कम लांबवण्यात आली याचा तपास पोलिसांनी युध्द पातळीवर सुरु केला आहे मुंबई पूणे मुंबई दरम्यान धावणा या प्रगती एक्सप्रेसचं मध्य रेल्वेनं उत्कृष्ट रेक च्या धर्तीवर अद्ययावतीकरण केलं आहे

येत्या दोन दिवसात कोकण तसंच मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे मुंबई आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे